या सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिका मतपेट्या आणि सर्व आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र पथकं काल खाना झाली कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व मतदान केंद्रांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून इतरही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार असून कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे जालना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दिले आहेत परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत दरम्यान पदवीधर मतदारांनी या निवडण्कीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीनं बजवावा असं आवाहन करत निवडणूक विभागाकडून मतदानासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत

मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खूणा करू नयेत अशी सूचनाही करण्यात आली आहे

खासगी आस्थापनांनाही मतदारांना मतदानापुरती कामातून सवलत देण्यास सांगण्यात आल आहे मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह आधार कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड पारपत्र शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रं प्रावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे

राज्यात पुणे आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तसंच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे या पाचही मतदार संघात तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान राबवलं जाणार आहे

सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं आहे पोलिओ लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर ही मोहिम राबवण्यात येणार आहे या सर्वेक्षण पथकात दोन सदस्य असतील त्यात आशा स्वयंसेविका आरोग्य सेवक यांचा समावेश असेल घरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे

राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्यही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पृण्यातली जीनोव्हा बायोफार्मा आणि हैदराबाद इथली बायोलॉजिकल ई तसंच डॉ रेड्डी या संस्थांचा यात समावेश हाता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजाग्रती मोहीम सुरु केली आहे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन कृषी पर्यटनाचे प्रणेते चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं आहे

ते काल तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर बोलत होते महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामकाजावर टीका करत या सरकारला सदबुद्धी देण्याचं साकडं आई तुळजाभवानीला घातल्याचं निलंगेकर म्हणाले दरम्यान राज्य सरकार मागील वर्षभरात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे त्या काल जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापूर्ती असल्याचं त्या म्हणाल्या

रंगभूमीवर अभिनया सोबतच दिग्दर्शन निर्माता म्हणूनही आपली छाप पाडलेल्या जाधव यांना राज्यशासनासह विविध संस्थांनी अनेक प्रस्कार देऊन गौरवलं होतं

त्यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे जाधव यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे

शीतल आमटे यांचं काल सकाळी निधन झालं चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं त्यांनी आत्महत्या केल्याचं काल सकाळी निदर्शनास आलं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात तर डॉ विकास आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ

मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातच त्यांनी आनंदवनातले कार्यकर्ते तसंच आमटे कुटंबातल्या सदस्यांवर गंभीर आरोप केले होते मात्र आमटे कुटंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून हे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं होतं दरम्यान डॉ शीतल यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी आनंदवनात अंत्यसंस्कार करण्यात आले

जालना परभणी तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद जिल्ह्यात तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रुनानक यांच्या कार्याचं स्मरण करून त्याना अभिवादन केलं ग्रुनानक जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या ग्रुद्वारांमध्ये कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले जालना इथं सार्वजनिक मिरवणूक न काढता शीख बांधवांनी सामाजिक उपक्रम राबवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यानिमित्त काल पैठण इथं एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात भागवत या ग्रंथाची पूजा करण्यात आली कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या अनेक गावातून नियमितपणे वाचला जातो

जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकानं रामेटाकळी शिवारात सापळा लावून नऊ जणांना अटक केली त्यांच्या ताब्यातून दहा किलो चंदनासह एक कार एक मोटरसायकल असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला

लातूर तालुक्यात रायवाडी इथं संगमेश्वर बोमणे यांच्या प्ढाकारातून उभारलेल्या श्रीशैल्य हायटेक नर्सरीचा श्रभारंभ काल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

हैदराबाद जयपूर हैदराबाद उत्सव विशेष गाडी पूर्णा पाटणा पूर्णा उत्सव विशेष गाडी या दोन गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे